जागतिक बह्नमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणारी सुवर्णकन्या पी

असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आह प्रधानमंत्री संयुक्त अरब अमिरात बहारिन आणि मनामा या तीन दद्दीचा दौरा आटोपून काल फ्रान्समधप्रीचल

या द्विपक्षीय बैठकीत भारत उलंड संबध अधिक दुढ करण्यावर भर दिला गली जॉन्सन यानी उलंडचप्रिधानमंत्री झाल्यानंतर प्रथमच मोदी यांची भट घरतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्र संघाचमिहासचिव अर्टेकिओ गुटर्खि यांच्यातही विविध मुद्यांवर चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आह आ दोन्ही नस्यांनी पर्यावरण बदला संबंधी भारताची भूमिका त्याचबरोबर त्रिर संबंधित मुद्यांवर चर्चा कल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच प्रिवर्त्त रेविश कुमार यांनी सांगितलं सुरक्षा आणि दहशतवाद विरोधात सहकार्य वाढवण्याबाबत भारत आणि बहारिन याचं एकमत झालं आह डेहशतवादाला पाठिंबा किंवा मदत दग्तीरी चौकट आंतरराष्ट्रीय समुदायानं झुगारुन द्यावी असं आवाहन या दोन दद्यानी प्रसिद्ध क्लिखी संयुक्त निवद्यात कल आह प्रिधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या दोन दिवसांच्या दौ यामध बिहारिनच रोज झिमद बिन झि अल खलिफा आणि प्रधानमंत्री खलिफा बिन सलमान अल खलिफा यांच्याशी चर्चा कल्पानंतर ह संयुक्त निवद्वज्ञ जारी करण्यात आलं

अर्सेझॅनच्या खोऱ्यातल्या वर्षावनांना लागलेल्या आगीचा सामना करण्यासाठी तसंच या आगीमुळे झालेल्या नुकसानीतून उभं राहण्यासाठी ब्राझीलला मदत करण्याचा निर्णय जी सेव्हन देशांनी घेतला आहे ब्राझीलला कशाप्रकारे मदत केली जाऊ शकते याबाबत जी सेव्हन देश कराराचा मसुदा तयार करत आहेत या करातात तांत्रिक तसंच आर्थिक स्वरुपाच्या मदतीचा समावेश असेल अशी माहिती फ्रान्सचे अध्यक्ष इमखिएल मक्तीन यांनी दिली आहे जर्मनीसह इतर देश अर्प्रिॉनमधल्या नुकसान झालेल्या भागात नव्यानं जंगल उभारण्यासाठी ब्राझीलसोबत चर्चा करतील असं जर्मनीच्या चान्सलर अस्त्रिला मार्कल यांनी म्हटलं आहे

पंजाबमध फिरोजपूर जिल्ह्यातल्या तेंडीवाला धरणाला पकिस्ताननं सोडलख्या पाण्यामुळ हानी पोहोचली आह मेंडीवाला धरणाची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती अधिकृत प्रवक्त्यांन काल चंडीगड मधीडिली

श्रीनगर इथल्या सचिवालयावर असलेला काश्मीरचा झेंडा संबंधित अधिकाऱ्यांनी काढून टाकला दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये औषधं किंवा जीवनावश्यक वस्तूंचा कसलाही तुटवडा नाही असं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केलं आहे

गेली सलग दोन वर्ष हुलकावणी दिलेल्या विजेतेपदाला सिंधुनं अखेर यावर्षी गवसणी घालून सुवर्णपदक पटकावलं जागतिक बद्दमिंटन स्पर्धेचं विजेतपद मिळवलेल्या पी

सिंधुवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे सिंधूचं यश भविष्यातल्या खेळाडूंनाही प्रेरणा देत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनीया गांधी यांनीही सिंधुचं अभिनंदन केलं आहे ऑलिम्पिकमधल्या रोप्य पदक विजेत्या सिंधूनं देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे

भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विडीजचा संघ जसप्रित ब्मराहच्या गोलंदाजीसमोर ढेपाळाला

अजिंक्य राहणेला सामना वीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं

आदल्याच दिवशी प्रमोद भगतनं मनोज सरकारच्या साथीनं पुरुष दुहरीींचं सुवर्णपदकही जिंकलं होतं

श्रीलंक्त दहशतवादी कारवायांसाठी घुसखोरी कत्यासंबंधी मुद्द्यांवर सखोल चौकशी कल्यानंतर तामिळनाडू पोलीसांनी तीन संशयीत व्यक्तीना सोडूल दिलं शनिवारी करिक्रि विमानतळावरुन अटक क्लिखा व्यक्तीबरोबर या तीघांचक्रिाही संबंध होतक्रा याविषयी सखोल चौकशी कल्पाचं पोलीसांनी सांगितलं श्रीलंक्सध्रून सहा संशयित दहशतवादी तामिळनाडू घुसल्याचं संशय आहा जामिळनाडूत तटरक्षक दल आणि नौदलाला सतर्क राहण्यांच्या सूचना दण्यात आल्या आहृत्ति सौदी अरबियानं काल दक्षिणस्तिं शहर जिजानवर यस्त्रीं बंडखोरांनी डागलस्ती सहा क्षप्पिास्त्रं उद्दवस्त कली जिण समर्थक हौती बंडखोरांनी जिजान मधल्या नागरिकांना लक्ष्य करत ही क्षप्रणास्त्रं डागली होती या हल्ल्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही